शहरातले तुळशीबाग नेहरू स्टेडियम पेशवे उद्यान सारसबाग आणि इतरही अनेक रस्ते खासगी सार्वजनिक भागीदारी तत्वावर विकसित करण्याचा प्रस्ताव यात आहे तसंच आरोग्य सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात आला आहे प्रभावी महसूल वाढ आरोग्य सुविधा गतिमान वाहतूक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पाणीपुरवठा नदी सुधारणा घनकचरा व्यवस्थापन पर्यावरण खासगी सहभागातून विकास शिक्षण क्रीडा समाविष्ट गावं परवडणारी घरं स्मार्ट सिटी समाजकल्याणकारी योजना उद्योग विद्युत माहिती तंत्रज्ञान पथारी व्यावसायिक पुनर्वसन अतिक्रमण आपत्ती व्यवस्थापन कामगार कल्याण या विभागांसाठी अंदाजपत्रकात योजना प्रस्तावित करण्यात आल्या असल्याचं रासने यांनी सांगितलं कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे

याशिवाय शहरातली आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलण्यात आली आहेत यामध्ये महापालिकेचं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय या वर्षात सुरू करण्यात येणार आहे मुंबईतल्या टाटा रुग्णालयाच्या धर्तीवर कर्करोगावर उपचार करणारं एकही रुग्णालय पुणे शहर किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या पाचही जिल्ह्यात कुठेही नाही कर्करोगाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेतर्फे नानाजी देशमुख कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार आहे डॉक्टर कोटणीस आरोग्य केंद्रांमध्ये सुपरस्पेशालिटी यूरॉलॉजी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे तसंच गंभीर स्वरूपाचे वाढते आजार साथीचे रोग आणि अपघातग्रस्तांना तातडीने उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहे लसीकरण ग्रामीण कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठीच्या नोंदणीला आज पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही प्रारंभ झाला

या ऑनलाईन नोंदणीबरोबरच कोरोना लसीकरण केंद्रात जाऊनही त्याची नोंदणी करता येणार आहे व्याधीग्रस्त लोकांना आपलं वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत जोडावं लागणार आहे आधार कार्ड आणि वयाचा प्रावा असं कोणतंही प्रमाणपत्र नोंदणीसाठी अनिवार्य आहे पणे लसीकरण गोंधळ कोरोना लसीकरणाच्या पुढच्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी पुण्यामध्ये मात्र गोंधळ उडालेला बघायला मिळाला कोरोना लसीकरण करण्यात येणार असं वाटून अनेक ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली मात्र यंत्रणांची तयारी नसल्यानं लसीकरण आणि नोंदणी होणार नसल्याचं महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं सध्या दोन प्रकारचे लसीकरण चालूं असल्याने नागरिकांमध्ये थोडा संभ्रम असल्याचं राज्याच्या लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ दिलीप पाटील यांनी आज सांगितलं आज पहिलाच दिवस असल्याने काही ठिकाणी गोंधळ झाला असेल पण हळूहळू सर्व सुरळीत होईल असं डॉ पाटील यांनी स्पष्ट केलं

ही स्पर्धा बीएमसीसीच्या मैदानावर पार पडली हवामान आज दिवसभर शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ होतं

उद्यासुद्धा आकाश काहीसं ढगाळ राहणार आहे

हा होता आजचा पुणे वृत्तांत

नमस्कार